भाजपाच्या आमदारांना हरियाणातल्या गुरुग्राम इथं तर काँग्रेसच्या आमदारांना जयपूरमधे ठेवण्यात आलं आहे काँग्रेसचे आमदार आज सकाळी जयपूरहून भोपाळला येतील त्याचबरोबर काँग्रेसनं बंडखोर आमदारांबरोबर चर्चा करण्यासाठी साजन सिंग वर्मा आणि गोविंद सिंग या दोन नेत्यांना बंगळुरु इथं पाठवलं आहे आपलं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे दरम्यान भाजपा आमदार काल रात्री गुरुग्रामला पोहोचले असून काल दिवसभर दिल्ली आणि भोपाळमधे बैठकांचं सत्र सुरु होतं

याबाबतीत आपण नियमानुसार निर्णय घेऊ असं प्रजापतींनी त्यांना सांगितलं राज्यसभेच्या द्वेवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते

त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे महाराष्ट्रातून सात तर तामिळनाडूमधून सहाजण राज्यसभेवर जाणार आहेत बिहार आणि पक्षिम बंगालमधे पत्येकी पाच तर ओदिशा गुजरात आणि आंध्र प्रदेशमधे प्रत्येकी चार जागा रिक्त आहेत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं भारतीयांना चीन इटली इराण कोरिया जपान फ्रान्स स्पेन आणि जर्मनी या देशांमध्ये आवश्यकता असेल तरच प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे

सध्या जगातल्या शंभर देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचंही या सूचनेत म्हटलं आहे

हे प्रमाणपत्र त्या त्या देशांच्या आरोग्य मंत्रालयानं अधिकृत केलेल्या प्रयोगशाळेतून मिळवावं लागणार आहे हे नियम सोमवारपासून लागू करण्यात आले असून कोरोनाचा प्रादुभार्व असेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत इटलीमधल्या भारतीय दूतावासानं भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपली माहिती त्यांच्या अर्जासोबत ऑनलाईन पाठवायला सांगितलं आहे कोरोना विषाणूवा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात येत असून सर्व राज्यांशी संपर्क कायम ठेवला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी दिली तसंच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी यासंदर्भात काल विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री तसंच रुग्णांशी चर्चा केली या विषाणूच्या संसर्गाच्या पार्बभूमीवर मणिपूर जवळची भारत म्यानमार सीमा मणिपूर सरकारनं बंद केली आहे पश्चिम बंगालमधल्या काल आणखी चार संशयित कोरोना बाधित रुणांना बलियाघाट रुग्णालयात दाखल करण्यात आलं यापैकी तिघजण इटलीहून कोलकाता विमानतळावर उतरले होते तर अन्य एकजण विमानतळावरचा कर्मचारी आहे राज्यात अद्याप कुणालाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सिद्ध झालेलं नाही असं आरोग्य विभागाच्या अधिका यांनी सांगितलं

राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि चित्रपटगृहं या महिन्याच्या अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे नवीन रुणांमध्ये कोरोना बाधित तीन वर्षांच्या मुलाच्या पालकांचा समावेश आहे हे कुटुंब अलिकडेच इटलीहून परतलं होत इटलीहून परत येताना त्यांच्याबरोबर असलेल्या सहप्रवाशांची माहिती गोळा केली जात आहे असं आरोग्य मंत्री के

शैलजा यांनी म्हटलं आहे लेह इथं इराणहून परतलेल्या एका यात्रेकरुचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झालेला नसल्याचं लडाख केंद्रशासित प्रशासनानं स्पष्ट केलं आहे

दोन दिवसांपूर्वी दोन बाधित रुग्ण आढळून आले होते काल या रुग्णांची मुलगी मुंबई पुणे प्रवासादरम्यानचा त्यांचा टॅक्सी चालक आणि त्यांच्या जवळच्या आणखी एका व्यक्तीला या विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे

यापैकी पाचजणांना कोरोना विषाणूसी लागण झाल्याचं सिद्ध झालं आहे यापैकी बारा जणांना पुण्यातल्या नायडू रुग्णालयात तर अन्य तिघांना मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असं आरोग्य विभागानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे

अरुणाचल प्रदेश सरकारनं कोरोना विषाणूच्या धोक्याच्या पार्बभूमीवर परदेशी नागरिकांना संरक्षित क्षेत्राचा परवाना जारी करण्यावर स्थगिती आणली आहे यामुळे परदेशी पर्यटकांना अरुणाचलमधे प्रवेश करता येणार नाही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं अमेरिका आणि अफगाण तालिबानमधल्या शांतता कराराला एकमतानं मंजुरी दिली आहे अमेरिकेनं यासंदर्भातला ठराव मांडला होता

अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेली शांतता प्रक्रिया आणखी गतिमान करण्याचं आवाहन सुरक्षा परिषदेनं अफगाणिस्तान सरकारला केलं आहे अमेरिकेबरोबर झालेल्या सैन्य माघारी घेण्याच्या करारानुसार हिंसा कमी झाल्यास अफगाण सरकार या आठवड्यापासून टप्प्या टप्प्यानं पाच हजार तालिबानी कैद्यांची मुक्ता करणार आहे अफगाणी राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते सादिक सिद्दीकी यांनी काल ट्विटरवरून ही माहिती दिली सकारात्मक सुरूवात म्हणून या शनिवारी दीड हजार तालिबानी कैद्यांची मुकता करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले वाटाघाटी सुरू झाल्यानंतर आणखी साडेतीन हजार कैद्यांची मुक्तता करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले ही मुक्तता तालिबार्नीच्या हल्ले कमी करण्याच्या भूमिकेवर अवलंबून असेल असंही त्यांनी म्हटलं आहे पाकव्याप्त काश्मिरमधल्या राजकीय कार्यकर्त्यांनी संयुक राष्ट्रसंघाकडे आपल्या अधिकारांचं रक्षण करण्याची आणि पाकिस्तानच्या अत्याचारापासून या भागातल्या नागरिकांचं रक्षण करण्याची मागणी केली आहे

पाकव्याप्त काश्मिरमध्ये तसंच गिलगिट बाल्तीस्तानमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं त्यांनी सांगितलं या भागात दहशतवादी गटांचे जाळं आणि अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं

या बरोबरच मेरी कोम अमीत पंघाल लवलीना बोरगोहन पूजा रानी आशिष कुमार आणि सतीश कुमार यांना आपापल्या वजनी गटात कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे या आठही मुष्ठीयोद्ध्यांनी ऑलिंपिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे कृष्णन याचा सामना जॉर्डनच्या ऐशात डूसेन याच्या बरोबर तर सिमरनजीत कौर हिचा सामना दक्षिण कोरियाच्या ओह ये ओन जी हिच्याबरोबर होणार आहे बर्मिंगहॅम इथं आजपासून ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपला सुरुवात होत आहे यासाठी पी

सिंधू सायना नेहवाल किदंबी श्रीकांत सज्ज झाले आहेत